त्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार अठ्ठावीस झाली आहे यापैकी एक हजार सहाशे अठ्ठावन्न रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे आतापर्यंत एकशे ट्रेसष्ट बाधितांचा म़त्यू झाला असून एक हजार दोनशे सात रुग्णांवर उपचार सुरू आहे आज समर्थ नगर भागात दहा तर एन आठ सिडको आणि न्यू विशाल नगर भागात प्रत्येकी पाच रुग्ण सापडले नारेगाव विश्रांती नगर एन नऊ सिडको आणि शिवाजी नगर भागात प्रत्येकी तीन जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आढळून आल समता नगर पळशी एसआरपीएफ कॉलनी जयभवानी नगर जुन्या मुकुंदवाडीतला विठ्ठल मंदिर परिसर नागेश्वरवाडी रमा नगर सिडको वाळूज महानगर दोन बजाज नगर गुलमोहर कॉलनी गारखेडा या भागात प्रत्येकी दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले

यात संगमनेरच्या तीन सुपा इथल्या एक आणि अहमदनगर मधल्या दोन रुग्णाचा समावेश आहे यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोनशे एकोणीस झाली आहे

जिल्ह्यातली बाधितांची संख्या एक हजार आठशे अकरा इतकी झाली आहे

मुंबईतील प्रवाशांची संस्थात्मक विलगीकरणाची सुविधा विविध हॉटेलमध्ये करण्यात येत असून इतर जिल्ह्यातल्या तसंच इतर राज्यातल्या प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवून संबंधित जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांचं विलगीकरण केलं जात आहे

म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिजाऊंना अभिवादन केलं राजमाता जिजाऊ या नेतृत्व कर्तृत्व आणि मातृत्वाच्या मूर्ती होत्या त्यांच्या नजरेतील स्वराज्य आणि सुराज्य आणण्यासाठी प्रयत्नशील राहू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे

विश्वनाथा यांनी म्हटलं